पोहोचलं

देशम्ख यांचं आवाहन

भरण्यात येणार

सध्या तयार होत असलेल्या लसी नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी उपय्क्त ठरणार नसल्याचे क्ठलेही प्रावे नाहीत असं म्ख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं

कोविड संसर्गातून म्क्त झालेल्या रुग्णांनी अवयवदानासाठी प्ढे यावं असं प्रत्यारोपण पूर्णपणे स्रक्षित असल्याचं टोपे म्हणाले

राष्ट्रपती तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित अभिनव उपक्रमांचा उपयोग देशाच्या द्र्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका असून डिजिटल समावेशाने आपलं जीवन अधिक सोपं झालं असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं

या योजनेम्ळे देशातील म्लींच्या शिक्षणाला चालना मिळाली असून त्यांच्या लग्नाचा खर्च तसच इतर खर्च यांची व्यवस्था झाल्यानं त्यांचं भवितव्य स्रक्षित होण्यास मदत झाली आहे असं संबंधित मंत्रालयानं म्हटलं आहे

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेले निर्बंध कायम आहेत या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलिस आय्क्त आणि अधिक्षकांना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं

जमावबंदी असली तरी रात्री घराबाहेर पडता येणार नाही असे नाही घराबाहेर जावून औषधे आणणे जेवण मित्राकडे जाणे यावर बंधन नाही परंत् सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधने आहेत जनतेने राज्यसरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे थंड हवेच्या ठिकाणी आणि पर्यटन स्थळांचे मोठी गर्दी झाली आहे शहरातील लोक मोठ्या प्रमाणावर थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत अशा ठिकाणीस्द्धा निर्बधांचे पालन करण्याच्या सूचना त्या त्या जिल्हापोलिस अधिक्षकांना दिल्याल्याचे गृहमंत्री देशम्ख यांनी स्पष्ट केले नितीन राऊत स्रक्षा आणि अंमलबजावणी विभागानं माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत वीज चोरीला आळा घालावा आणि महावितरणचा महसूल वाढवावा असे निर्देश उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले आहेत मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते राज्यात वीज चोरीचं प्रमाण कमी करण्यासाठी थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज प्रवठा खंडित करण्यात आला आहे त्याठिकाणी जाऊन चौकशी करावी वीज चोरीची माहिती देणाऱ्याला बक्षिसे द्यावीत त्याचबरोबर वीजचोरीला अभय देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही राऊत यांनी यावेळी दिले

त्याम्ळे आज आणि उद्या देखील राज्यातल्या सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज स्द्धा स्वीकारावेतअसे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत मुंडे यांच्या निर्देशानुसार बार्टी मार्फत याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे

कार्यक्रमाचं उदघाटन वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले देतील विषय प्रवर्तन भारतीय जनसंचार संस्थान नवी दिल्लीचे महानिदेशक प्रो

कार्यक्रमाची अध्यक्षता विश्वविदयालयाचे क्लग्रू प्रो रजनीश क्मार श्क्ल करतील

या सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या यंत्रणांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात लाईफ लाईन रक्त पेढी नागप्रच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला

रिक्त जागा भरण्याचा निर्णय प्ढील वर्षात राज्यातल्या विविध विभागांमध्ये असलेल्या संपूर्ण रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती मदत आणि प्नर्वसन तसंच बहजन विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल गडचिरोली जिल्ह्यात क्रखेडा इथं दिली ग्रामीण कार्यकर्ता आणि चर्चासत्र मेळाव्यादरम्यान आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना वडेट्टीवार बोलत होते कोरोनामुळे राज्याची तिजोरी रिकामी आहे त्यामुळे विनाअनुदानित महाविदयालयांतल्या शिक्षकांना वेतन देऊ शकलो नाही मात्र प्ढील आर्थिक वर्षात त्यांना नक्की वेतन मिळेल असं वडेट्टीवार यांनी नमूद केलं